राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज डॉ हेडगेवार स्मारक आणि दीक्षाभूमीला भेट

गडचिरोलीतील नागरिकांचा उद्यापासून स्रू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध

जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्यूदर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो

यासंदर्भातला शासन निर्णय गेल्या श्क्रवारी जारी करण्यात आला होता असं वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे नव्यानं बंदी घातलेल्या एपची कोणतीही अधिकृत यादी किंवा निवेदन उपलब्ध नसल्याचंही वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्द्रल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ कलाम यांना आदरांजली अर्पण केली

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार यांच्या नागप्रातील रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिराला भेट दिली आणि डॉ हेडगेवार आणि गोळवलकर ग्रुजींच्या स्मारकांना वंदन केले कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आलेल्या कामाची माहिती सुदधा यावेळी राज्यपालांनी घेतली यानंतर राज्यपालांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीदवारे संचालित दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि भगवान ब्द्धांच्या प्रतिमेला अभिवादन केले यापूर्वी राज्यपाल वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तिथे त्यांनी बापूक्टी सेवाग्राम आश्रम एम गिरी आणि मगन संग्रहालयाला सुद्धा भेट दिली होती

ही याचिका घटनापीठाकडे स्नावणीसाठी द्यायची किंवा नाही यावर यादिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ही मागणी केली होती

ही स्नावणी ऑनलाइन ऐवजी प्रत्यक्ष होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्ढची स्नावणी येत्या श्क्रवारपर्यंत प्ढे ढकलण्यात आली आहे

य्जीसी अर्थात विद्यापीठ अन्दान आयोगानं परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशांना आव्हान देण्याच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज स्नावणी झाली यासंदर्भात दाखल विविध याचिकांवर ब्धवारपर्यंत एकत्र उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे त्यावर याचिकाकर्त्यांना ग्रुवारपर्यंत आपलं म्हणणे मांडता येणार आहे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या भरोसा सेल आणि पोलीस योद्धा उपक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं भरोसा सेल या उपक्रमात पीडित महिला आणि बालके यांच्याकरिता एकाच छताखाली सम्पदेशन स्रू करण्यात आले आहे

या सबबीखाली कोणत्याही विदयार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे विद्यार्थ्याना आवश्यक असलेले सर्व दाखले प्रमाणपत्र आणि आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावेत असे आदेश संबंधित खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून उच्च शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहेत

वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे

गडचिरोली जिल्ह्याच्या द्र्गम भागातल्या नागरिकांनी उद्यापासून स्रू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध दर्शवला आहे गावात बॅनर लावून आणि घोषणा देत हा विरोध करण्यात आला

त्याम्ळे आम्ही हा बंद पाळणार नाही असा संकल्प नागरिकांनी केला आहे एटापल्ली तालुक्यातल्या गट्टा जांभिया आणि हेडरी भामरागड तालुक्यातल्या कोठी आणि कोरची तालुक्यातल्या गरापत्ती गावातल्या नागरिकांनी हा विरोध दर्शवला आहे